इस्राएल भूतान राजनैतिक संबधांवर सहमती पर्यावरण परिषद मोदी भारतानं हवामान बदलाच्या बाबतीत पॅरीस करारानुसार निश्चित केलेलं लक्ष्यच केवळ साध्य केलं नाही तर त्याही पलिकडं जाऊन काम केलं असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं संयुक्त राष्ट्र ब्रिटन आणि फ्रान्स यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या पर्यावरण महत्वाकांक्षा परिषदेत मोदींनी दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभाग घेतला होता निश्चित केलेल्या ध्येयाच्या आधारावर आतापर्यंत साध्य केलेल्या यशाचा आढावा घेत राहिल्यास आगामी पिढ्यांसाठी ते प्रेरणादायी ठरू शकेल असं मत मोदींनी व्यक्त केलं

देशातलं वनक्षेत्र वाढलं असून जैववैविध्यही स्रक्षित असल्याचा दावा पंतप्रधान मोदींनी परिषदेत केला

पर्यावरण आणीबाणी जागतिक तापमान वाढीचे द्ष्परिणाम टाळण्यासाठी तातडीनं प्रयत्न सुरू करण्याच्या हेतूनं सर्व देशांनी पर्यावरण आणीबाणी जाहीर करावी असं आवाहन संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांनी काल झालेल्या पर्यावरण महत्वाकांक्षा परिषदेत केलं

वैश्विक आरोग्य सुरक्षितता दिनानिमित्त काल आयोजित एका कार्यक्रमात ते अध्यक्ष स्थानावरुन बोलत होते प्रतिबंधात्मक आरोग्यनिगेवर मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रित केलं असल्याचं त्यांनी सांगितलं आयुष्मान भारतच्या दोन शाखा म्हणजेच आरोग्य आणि कल्याण केंद्रं आणि प्रधान मंत्री जन आरोग्य योजना यांच्याद्वारे सरकार देशभरातील कोट्यवधी लोकांना दर्जेदार आरोग्यनिगा परवडेल आणि सहजपणे घेता येईल याची व्यवस्था करत असल्याचं हर्ष वर्धन म्हणाले

मंत्र्यांनी याप्रसंगी पाचव्या राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणाचा अहवाल प्रकाशित केला यामध्ये भारतातील लोकसंख्या आरोग्य आणि पोषणावर तपशिलवार माहिती आहे

सध्या हे सर्वेक्षण सहा लाख कुटुंबांमध्ये करण्यात येत आहे

वर्तमान सर्वेक्षणात माता आणि बाल आरोग्याच्या निर्देशांकात भरीव सुधारणा नोंदवली गेली आहे

तसंच महिला सक्षमीकरणाचा स्तरही वाढल्याचं दिसून आलं आहे

उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागानं हा सुधारित आदेश जारी केला आहे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या या विभागानं देशभरात देशी बनावटीच्या खेळण्यांचं उत्पादन आणि विक्रीला पाठबळ देण्यासाठी एक सर्वसमावेशक योजना तयार केली आहे

या आदेशात देशी खेळण्यांच्या गुणवत्ता मानकांना प्राधान्य देऊन खेळण्यांसाठी एकत्र येऊया या दृष्टिकोनाला चालना देण्यासाठी केंद्रं राज्यं आणि अन्य भागिदारांनी एकाच वेळी प्रयत्न करावेत असा उद्देश आहे तोमर हरियानामधल्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळानं काल नवी दिल्ली इथं कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांची भेट घेत नव्या कृषी कायद्यांना पाठींबा दिला भारतीय किसान संघटनेचे हरीयानातले नेते गुनी प्रकाश यांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळानं कृषीकायद्यांच्या समर्थनाचं पत्र तोमर यांना देतानाच हे कायदे कायम ठेवण्याची विनंती केली तसंच हे कायदे रद्द केल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला

कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांचा कसा फायदा होतो आहे याबाबतचा अनुभवही या शेतकऱ्यांनी सांगितल्याचं तोमर यांनी बैठ्कीनंतर पत्रकारांना सांगितलं कृषी कायद्यांना पाठींबा दर्शवणारा हरियानातल्या शेतकऱ्यांचा हा द्सरा गट होता

असे संबंध प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने इस्राएल आणि भूतान दरम्यान अनेक वर्षांपासून गुप्त संपर्क केला जात होता त्याची परिणती आता या करारामध्ये झाली आहे उभय देशांच्या भारतातील राजदूतांच्या दरम्यान काल या करारावर स्वाक्षरी करण्यात आल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं या दोन्ही देशांनी जल व्यवस्थापन कृषी आरोग्यनिगा आणि अन्य क्षेत्रांमध्ये संयुक्त कार्य योजना तयार करण्यास मान्यता दिली आहे इस्राएलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी भूतान देशासोबत राजनैतिक संबंध प्रस्थापित झाल्याचं स्वागत एका ट्विटद्वारे केलं आहे

चाबहार बंदर इराणमधल्या चाबहार या बंदराचा संयुक्तपणे वापर करण्याबाबत भारत इराण आणि उझबेकिस्तान या देशांमध्ये आज प्रथमच बैठक होणार आहे चाबहार बंदराचा थांबा म्हणून वापर करण्याची उझबेकिस्तान ची इच्छा असून भारत त्यांच्या विनंतीचं स्वागत करत आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं काल प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे उझबेकिस्तान बरोबरच मध्य आशियातल्या इतर काही देशांनीही या बंदराचा वापर करण्याची इच्छा व्यक्त केली आहे या बंदराच्या वापरामुळे स्थानिक उद्योगांसाठी व्यापाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार असल्यानं या प्रकरणी सर्वांना सहकार्य करण्याची भारताची भूमिका असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे